दसरा सण राज्यात आणि देशभरात उत्साहानं साजरा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे राज्यभर कार्यक्रम भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज मराठवाड्यातील सावरगाव इथं पक्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला त्याआधी भगवान गडावर जाऊन शाह यांनी दर्शन घेतलं यावेळी जाहीर मेळाव्यात बोलताना ते म्हणाले भगवान बाबांनी इतर मागासवर्गियांना शिक्षणाचा मार्ग दाखवन मार्गदर्शन केलं त्यांच्याच पावलांवर पावलं ठेवन गोपीनाथ मंडे आणि आजच्या काळात पंकजा मूंडे वाटचाल करत आहेत

दसरा म्हणजे दुर्ग्णांचा नाश आणी सत्कर्माचा विजय अस सांगताना अमित शहा म्हणाले की याच पदधतीने काम केल्यामुळे भाजपाला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर जनतेने निवडून दिलं आहे महाराष्ट्रातही जनता याच सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून गड उभारण्याची भूमिका विशद करून गड शक्तीचा गड भक्तीचा असा उल्लेख भगवान भक्ती गडाबाबत केला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणा या आजच्या शिवसेना दसरा मेळाव्याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह हे युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज जरी वेगळे पक्ष असले तरी भविष्यात जवळ येणार आहेत असं सूचक वक्तव्य माजी केंद्रीय ग़हमंत्री सूशीलक्मार शिंदे यांनी सोलाप्रात केलं

विधानसभेच्या निमित्तानं सोलाप्रातून एकत्र येऊन काम करत असल्याबदधल शिंदे यांनी समाधान व्यक्त केलं

भाजपाचे दोन मंत्री एक खासदार सोलापूरचे आहेत महापालिकेतही त्यांच्याकडे सत्ता आहे तरीही त्यांनी सोलापूरकरांची निराशा केली आहे

सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार शुभारंभ हरिपूरच्या संगमेश्वर मंदिर येथे करण्यात आला काँग्रेसमधील सर्व गटांचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावेळी उपस्थित होते यावेळी हरिपूर मध्ये पदयात्रा काढण्यात आली सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे घराणे सांगलीच्या विधानसभा निवडण्की पासून दूर आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर इथं प्रचार सभा घेतली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचा आवाहन त्यांनी यावेळी केलं

या सभेत काँग्रेसचे माजी मंत्री अमरिश पटेल आणि त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत आणि भयम्क्तपणे पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे

यात चार आमदारांचाही समावेश आहे

गाझीयाबाद जवळच्या हिंडन हवाईदल तळावर यानिमित एक भव्य कार्यक्रम झाला

सेनाप्रम्ख बिपीन रावत कार्यक्रमाला उपस्थित होते

देशभरात आज विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

कोल्हापूरात शाही दसरा सोहळा आनंदात संपन्न झाला

नाशिक जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा होत आहे

विजयादशमी निमित्तानं औरंगाबाद शहरातल्या कर्णप्रा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आज मोठी गर्दी केली होती

एचसीएलचे संस्थापक शिव नाडर या मेळाव्याला प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित होते नागपूरच्या दीक्षा भूमीवर आज त्रेसष्ठावा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होत आहे त्यानिमित्त भारतीय राज्यघटनेचे निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी देश विदेशातील बौद्ध धर्माचे अन्यायी दीक्षाभूमीवर पोहोचले पदार्थ विज्ञानातल्या नोबेल प्रस्कारांची घोषणा आज झाली जेम्स पीबल्स मायकेल मेयर आणि दिदिअर क्वॅलोज या तीन वैज्ञानिकांना सृष्टीची निर्मिती आणि अवकाशात पृथ्वीचं स्थान याविषयीच्या संशोधनासाठी यंदा हा प्रस्कार मिळाला आहे